लसीचा डोस पुण्यातील भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालयामध्ये काल दोन स्वयंसेवकांना द्सऱ्या टप्प्यातील कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात आली

ऑक्सफर्डच्या लसीची देशातली पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आली अशी माहिती भारती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय ललवाणी यांनी दिली यासाठी सुरुवातीला पाच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली त्यापैकी तिघांच्या अँटीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने इतर दोन जणांना लस देण्यात आली

लस दिल्यानंतर अर्धा तास निरीक्षण करून घरी सोडण्यात आले दोन्ही स्वयंसेवकांना अर्धा मिली डोस देण्यात आला

पिंपरी चिंचवड सोबतच आज्बाजूच्या गावांमधल्या रुग्णांसाठी हे जम्बो रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तान्त

या रुग्णालयाचा पन्नास टक्के खर्च राज्यशासन तर उर्वरित पुणे आणि पिंपरी चिंचवड महपालिका जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए यांनी उचलला आहे महापालिकेच्या हद्दीतील हे तिसरे जम्बो रुग्णालय असून याआधीची चिंचवड मधील ऑटॉक्लस्टर आणि इंद्रायणी नगर इथलं बालनगरी हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू आहेत नेहरूनगर इथलं कोविड सेंटर पुढच्या सहा महिन्यांसाठी कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी कार्यरत असेल

कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण दाखल करून घेताना डिपॉझिट मागणाऱ्या खाजगी रुग्णलयांवर कारवाई केली जाईल अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई केली जाणार आहे आर टी पी सी आर चाचणीचा अहवाल रुग्णांना मोबाईलवर उपलब्ध करून दिला जाईल मिरजेतल्या शासकीय कोव्हिड रुग्णालयातून निगेटिव्ह झालेल्या मात्र उपचार सुरू असलेल्या रुग्णांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात येईल त्यामुळे मिरजेच्या शासकीय कोव्हिड रुग्णालयातल्या खाटा गरजू आणि गरीब रुग्णांना मिळू शकतील याबद्दल सांगताना डॉक्टर चौधरी म्हणाले

या प्रकल्पाअंतर्गत नाशिक शहरात अनेक कामं वेगाने सुरू आहेत

लॉक डाऊन काळातही कंपनीने कामात सात्यत्य राखले त्यामुळे अलिकडेच केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने केलेल्या मुल्यमापनात नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने देशात पंधरावा तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे

हरीभाऊ भापकर आणि डॉ परीक्षित महाले कोलकात्याचे डॉ निलंजन डे आणि अमेरिकेतील डॉ केसी संतोष यांनी नवीन सूत्र मांडले आहे या सूत्रामुळे साथीच्या आजाराची तीव्रता अचुक मोजता येणार आहे ऐकुयात या विषयी अधिक माहिती डॉ हरिभाऊ भापकर यांच्याकडून

ही केंद्र सुरू झाल्याने नागरिकांना त्यांचे नवीन आधारकार्ड काढून घेणे किंवा आधारकार्ड मधल्या द्रुस्त्याही करून घेता येणार आहेत ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून घ्यायचे किंवा त्यातल्या दुरुस्त्या करायच्या आहेत त्यांची नावे नोंदवून सुरवातीला फक्त दहा लोकांना परवानगी देण्यात येणार आहे पंधरा मिनिटांच्या अंतराने त्यांचे थम्ब इम्प्रेशन बायोमॅट्रीक घेण्यात येणार असून केंद्रांवर नागरिकांना सॅनिटायझेशन आणि मास्क लावणे अनिवार्य आहे

ध्ळे जिल्हा रुग्णालयात दहा दिवसांच्या आत स्कॅनिंग यंत्रणा कार्यान्वित करावी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही दहा दिवसांत ऑक्सिजन टँक कार्यान्वित करून अहवाल सादर करावा असे आदेश संपर्कमंत्री अब्द्ल सत्तार यांनी दिले

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार